कोरोंना संसर्गामुळे यंदा भूगोल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली कार्य शिक्षण विषयाची परीक्षा रदद करण्यात आली होती या दोन विषयांना इतर विषयातील सरासरी गूण आणि लेखी तोंडी प्रात्यक्षिक याचे सरासरीचे ग्ण देण्यात आले चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुढच्या मंगळवारपासुन सुरू आहेत राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पदधतीने शिक्षण सुरू आहेत मात्र चंद्रपूर गडचिरोली सारख्या आदिवासी बहल आणि नक्षलग्रस्त भागात ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही ग्रामीण भागातले हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राह नये

यामध्ये वर्गात विद्यार्थ्यांना स्रक्षित अंतरावर बसविण्याची व्यवस्था मास्क सब्रेटाइझर देण्यासह संपूर्ण शाळेचे निर्जतुकीकरण करण्यात येणार आहेत याबाबत शिक्षणमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहेत

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाला आज मंजूरी दिली केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्र्यालयांचं नामांकन शिक्षण मंत्रालय अंस करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रीमंडळानं मंजूरी दिली

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे माजी प्रमुख के कस्त्रीरंगन यांच्या नेतृत्वाखालच्या समीतीनं या नव्या धोरणाचा मसूदा गेल्या वर्षीचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या कडे सुपूर्त केला होता मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचं सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे वकीलांना अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणं महत्वाचं असल्यानं मुख्यमंत्र्यानी यात तातडीनं लक्ष घालावं अशी विनंती विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांना पत्रादवारे केली आहे गेल्या सात महिन्यांपासून राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्वात नाही आणि सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीनं योग्य सहकार्य नसल्याचीही बाब गंभीर आहे अजूनही वेळ न घालवता गांभीर्यानं या प्रकरणी लक्ष देण्याची गरज फडनवीस यांनी व्यक्त केली आहे देशभरातली वाघांची संख्या गेल्या वर्षभरात वाढल्याचं व्याघ्रगणनेत दिसून आलं आहे

जागतिक व्याघ्रदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाघांच्या मोजणीचा सविस्तर अहवाल प्रकाशित केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे

वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल होत असल्याचं निदर्शक आहे मानव आणि वन्यप्राण्यांमधला संघर्ष टाळण्यासाठी जंगलामध्येच प्रेसं पाणी आणि भक्ष उपलब्ध करुन देण्यात येत असून यासाठी अत्याध्निक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली

सेरोलॉजिकल सर्वेलन्स अर्थात रक्त नमूने घेऊन करायच्या सर्वेक्षणाचा उपक्रम नीती आयोग बहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी संयुक्तरित्या सुरु केला होता

यात केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासात असं ऍन्टीटबॉडीज प्राबल्य महिलांमध्ये किंचित जास्त आढळून आलं सामूहिक प्रतिरोधक शक्ती हर्ड इम्यूनिटी संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी हे परिणाम महत्वाचे ठरतील

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा जास्त आहे

काल चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे

काल केलेल्या अँटीजेन चाचण्यांमध्ये आठ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले

दरम्यान काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे

तर काल सात जणांचा मृत्यू झाला

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भद्रिया या विमानांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत फ्रान्स ते भारत या दरम्यानच्या प्रवासात या विमानांनी केवळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये विसावा घेतला

तब्बल दोन दशकांनंतर पहिल्यांदा नवी लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सहभागी होत आहेत

मुंबईत काल मुसळधार पाऊस पडला